महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून डॉक्टरांची आवश्यकता असल्यानं हा निर्णय घेतल्याचं देशमुख यांनी काल पी टी आय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं वैद्यकीय महाविद्यालयातून उत्तीर्ण झाल्यावर सरकारी रुग्णालयांमध्ये आपण सेवा करण्यास तयार आहोत असा करार केलेल्या विद्यार्थ्यांची नेमणूक केली जाणार आहे निवासी डॉक्टर किंवा वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक केली जाणार असल्याचंही देशमुख यांनी म्हटलं आहे पदवी पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचं प्रमाणपत्र मिळणार आहे याबाबत विद्यार्थ्यांनी कसलाही संभ्रम निर्माण करून घेऊ नये असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची परीक्षेसंदर्भात आढावा बैठकीत ते आज बोलत होते विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेऊन अंतिम वर्षाची परीक्षा प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे

काल मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी होणार असल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे

त्यामुळे चार किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीना एकत्र जमण्यास आता बंदी असेल

कोरोनाच्या अँटीजेन चाचणीचा अहवाल नकारात्मक आला आणि सर्दी तापाची काही लक्षण दिसतं असली तर संबंधित रुग्णांची तातडीनं पीसीआर चाचणी करुन तो अहवाल प्राप्त होईपर्यंत तो कोरोनाचाच रुग्ण आहे असं समजून त्यावर उपचार करण्याच्या स्पष्ट सूचना राज्याच्या आरोग्य विभागाकडून सर्व जिल्हा प्रशासनांना देण्यात आल्या आहेत गेल्या काही दिवसात कोरोनाचे अशा प्रकारचे रुग्ण वाढत असून दोन दिवसांपूर्वी एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिला कोरोना झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता ही परिस्थिती लक्षात घेऊनच आता उपचार पद्धतीत बदल करण्याच्या सूचना आरोग्य विभागातर्फे देण्यात आल्या असून सर्दी तापाची लक्षणं म्हणून त्या रुग्णांकडं दुर्लक्ष केलं जाऊ नये असं स्पष्ट करण्यात आलं आहे अँटीजेन चाचणीच्या विश्वासार्हतेबद्दलही यामुळं शंका निर्माण झाली असून पीसीआर चाचणीवरच भर देण्याची मागणी पुन्हा एकदा पुढे येऊ लागली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी कोरोना पणे कोरोनाची लागण होऊनही कोणतीही लक्षणं न दिसल्यानं घरीच विलगीकरणात राहण्याचा पर्याय स्वीकारणाऱ्या मात्र या काळात सर्रांसपणे बाहेर फिरणाऱ्या रुग्णांविरुद्ध पोलीसकारवाई करण्याच्या दृष्टीनं प्रशासनाचा विचार सुरु झाला आहे ऐक्या त्याबाबत अधिक माहिती

त्यांच्याकडून केवळ त्याबद्दलच हमीपत्र भरून घेतलं जातं पण नंतर हे कोरोना बाधित लोक घरी न थांबता सर्रास समाजात फिरत राहतात आणि त्यांच्यामुळेच कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत असल्याचा निष्कर्ष प्रशासनानं काढला आहे त्यामुळंच आता या रुग्णांविरुद्ध पोलीस कारवाई करण्याच्या दृष्टीनं चर्चा सुरू झाली आहे त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या नियमांचं पालन न करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी पुणे महापालिकेनं विशेष पथकं तयार केली आहेत अशी माहिती पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी आणि शिवराज सणस यांच्यासह प्रशांत जाधव रूग्णवाहिका कारवाई प्ण्यात रुग्णवाहिका धारकांकडून जास्त भाडे आकारण्यात आल्याच्या तक्रारीवरून निश्वित केलेल्या दरांपेक्षा जास्त दर आकारल्यास कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत या संदर्भात जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी एका रुग्णवाहिका मालकावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत तसेच जादा दर आकारणी झाल्यास तात्काळ प्रादेशिक परिवहन कार्यालयात तक्रार नोंदवावी असं आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी केलं आहे

तसेच हे दर रुग्णवाहिकेत दर्शनी भागात लावण्याबाबतच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत

याशिवाय दररोज टॅकर उपलब्ध करून देण्याची ग्वाही आरोग्यमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली असल्याची माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे जिल्ह्यातील कोरोना स्थितीच्या आढावा बैठकीत भूजबळ बोलत होते

अनेक लोकं या आजाराने ग्रस्त झाले आहेत पण त्यांच्यात सौम्य लक्षणे दिसून येत आहेत अशा रुग्णांना घरच्या घरी वैद्यकीय मदत आणि सल्ला देण्यासाठी कुडाळ रोटरी क्लब पुढे सरसावला आहे कुडाळ शहरातले नामवंत डॉक्टर्स त्यासाठी आपली सेवा देणार आहेत ऐक्या आमच्या प्रतिनिधीने पाठवलेला या बाबतचा अधिक वृत्तांत

अनेक ठिकाणी जनता कर्फ्यू जाहीर झाला आहे जिल्ह्यात एकमेव अशा जिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी जागा अपुरी पडू लागली आहे

या ग्रॅपच्या माध्यमातून कुडाळ मधले अनेक नामवंत आणि तज्ञ डॉक्टर्स रोटरी क्लब ऑफ कुडाळ इंडियन मेडिकल असोसिएशन कुडाळ मेडिकल असोसिएशन आणि डॉ मकरंद परुळेकर आणि रो गजानन कांदळगावकर यांच्या प्रयत्नातुन रुग्णांना मार्गदर्शन समुपदेशन आणि उपचार करण्यात येणार आहेत

हे सर्व उपचार मोफत असून कुडाळ रोटरी क्लबच्या उपक्रमामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेवरचा बराचसा ताण कमी होण्यास मदत होणार आहे

धळे कोरोना धूळे जिल्ह्यातील कोरोना साथीचा दर गेल्या आठवड्यात खाली आला आहे त्यामुळे रुग्णालयांवरील ताण कमी होत असल्याने आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे मात्र जिल्ह्यातील मृत्यू दर कमी होण्याची आवश्यकता आहे निधन नागपर ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक विचारवंत लेखिका प्राध्यापक सुशीला मूल जाधव यांचं परवा नागपूर इथं कोरोना विषाणू संसर्गानं निधन झालं

औरंगाबादच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य महाविद्यालयात तसंच डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठाच्या पाली आणि बुद्धिझम विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम केलं होतं

याबरोबरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार